दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांमध्ये एकंदर चाचण्यांच्या तुलनेत बाधित सापडण्याच्या प्रमाणात मुळीच घट झालेली नाही

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार